धोरणकर्त्यांनी राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांनुसार काम करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

भारतीय आयुर्वेदाचा वारसा जगातील लोकांना संपन्न करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर

दिवाळीचा सण वोकल फॉर लोकल करण्याचं केंद्राद्वारे पुन्हा स्मरण राष्ट्पती जगातील सर्वच देशांसमोर आज विविध प्रकारची आव्हानं उभी असून नैतिकतेच्या मार्गानं त्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय हिताबरोबरच आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट लक्षात ठेवणं आणि त्यानुसार काम करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय अर्थात एनडीसीच्या साठाव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं काही देश आपल्या विस्तारवादी भूमिकेमुळे जगात तणाव निर्माण करीत आहेत अशा धोरणांशी सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर सामूहिक परिपक्व रणनीतीची आवश्यकता आहे या पार्श्वभूमीवर एन डी सी द्वारे सुरु करण्यात आलेले जागतिक भू राजनैतिक आणि भू रणनैतिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना हि परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील असं राष्ट्रपती म्हणाले

डी सी नं अनेक देशांना राजनैतिक उद्देशांशी संबंधित निर्णय नीतिमूल्यांच्या आधारे घेण्यासाठी मदत केली आहे असं सांगून राष्ट्रपतींनी जगभरातील दहशतवाद संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन केलं पंतप्रधान आयर्वेद भारताकडे आयुर्वेदाचा संपन्न वारसा असून त्यामध्ये मानवतेच्या कल्याणावर भर दिला आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त गुजरातमध्ये जामनगर इथल्या आयुर्वेद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं तसंच राजस्थानातल्या जयपूर इथल्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते आयुर्वेदाचा हा वारसा आता जगभरातल्या इतरही देशांना समृद्ध करत असून प्रत्येक भारतीयासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचं ते म्हणाले

या दोनही आयुर्वेद संस्था देशातल्या महत्त्वाच्या संस्था असून जगभरात आयुर्वेदाचा प्रसार आणि विकास करण्यामध्ये या दोन्ही संस्था मोलाच्या ठरतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्वरित प्रतिक्रिया देण्यास सक्षम क्षेपणास्त्राची आज द्पारी ओडिशामधील चंडीपूर तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आली मध्यम पल्ल्याचं हे क्षेपणास्त्र विमानभेदी असून त्याच्या यशस्वी चाचणीमुळे भारतानं यशाचा मोठा टप्पा गाठला असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्रालयानं व्यक्त केली आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी हे क्षेपणास्त्र विकसित केलं असून संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे राष्ट्पती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीपावलीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत देशभरात सर्व जातीधर्माच्या लोकांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणामुळे आपापसातील स्नेहबंध अधिक दृढ होतात एकात्मता आणि आत्मीयता वाढीस लागते अशा सणांमुळे अखिल मानवतेच्या कल्याणासाठी काम करण्याची स्फूर्ती मिळते आपण या सणाच्या निमित्तानं गोरगरीब दीनदुबळ्या लोकांसाठी आशेचा समुद्धीचा दीप बनू या असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे शभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

पंतप्रधान सैनिक सीमेवर प्राणांची बाजी लावून अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला मानवंदना म्हणून या दिवाळीमध्ये सैनिकासाठी एक दीप प्रज्वलित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे निधड्या छातीनं संकटांचा सामना करणाऱ्या सैनिकांचं शौर्य शब्दात वर्णन करता येण्याजोगं नाही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवा लावू या असं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे दीपोत्सव भारतीयांच्या मनामनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या श्रीरामचंद्रांची अयोध्यानगरी आज संध्याकाळी लक्षावधी दीपांच्या प्रकाशपर्वात न्हाऊन निघाली दिव्यांचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त गेले तीन वर्ष उत्तर प्रदेश सरकारतर्फे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं मात्र अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव असल्यामुळे त्याचं विशेष आकर्षण होतं

त्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात रामभक्तांचं अभिनंदन केलं

बिहारमधील विद्यमान सरकार बरखास्त करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली त्यानंतर नितीशकुमार प्रसारमाध्यमांशी बोलत होते दरम्यान सरकार स्थापनेच्या दृष्टीनं विचारविनिमय करण्यासाठी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चारही घटक पक्षांच्या प्रमुखांची मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक झाली संयुक्त जनता दल भाजपा हिंदुस्तानी आवामी मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे नेते यावेळी उपस्थित होते

ध्वनी सांगली जिल्ह्याला नदी पुररूज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला याशिवाय नाशिक जळगाव आणि बीड जिल्ह्यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे

वेंकैया नायडू आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले

या कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख विनोद तिवारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला

पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला याशिवाय अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथल्या वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसऱ्या क्रमांकांचा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला शाह निमनीकरा सोहोमजी यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला जलसंधारणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अनोरे ग्रामपंचायतीने दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला राज्यमंत्री कटारिया यांच्या हस्ते सरपंच तुकाराम पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला जलसंधारणात उत्कृष्ट कार्यासाठी देशातील काही व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या अनिकेत लोहिया यांना पश्चिम विभागात जलयौध्दयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी महासंवादसह मनोज क्षीरसागर पुणे

दीपावलीचा हा दुसरा दिवस धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो देवांचे वैद्यराज म्हणून लौकिक असलेल्या श्री धन्वंतरीची पूजा आज वैद्यकीय व्यावसायिकांनी केली घरोघरी धन आणि लक्ष्मीची पूजा करून हा दिवस साजरा करण्यात येत आहे कर्नाटकमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे मंदिर घरं आणि बाजारपेठा रोषणाईनं झळाळून उठल्या आहेत

मास्क न लावता बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे या उत्सव पर्वादरम्यान लोकांनी स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी यासाठी सरकार सातत्यानं लोकांना आवाहन करत आहे एक वृत्तांत ध्वनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन केलेल्या मागील मन की बात मध्ये लोकांना दिवाळीसारख्या उत्सवांमध्ये वोकल फॉर लोकलचा मंत्र दिला होता देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरूज्जीवित करण्याचा एक मार्ग म्हणून लोकांनी स्थानिक पातळीवर निर्मित उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य द्यावं असं त्यांनी सुचवलं होतं उत्सवांमधील भावना आणि बाजारपेठेची चमक यांचा एकमेकांशी संबंध आहे परंतु ही भावना पूर्ण करताना स्थानिक उत्पादनांदेखील प्राधान्य द्यायला हवं असं ते म्हणाले आपण वोकल फॉर लोकल संकल्पना स्वीकारत असताना बाकी जगातही आपल्या स्थानिक उत्पादनांची लोकप्रियता वाढत आहे आणि त्यापैकी अनेक उत्पादनं जागतिक बनण्याच्या क्षमतेची असल्याचं मोदी यांनी नमूद केलं होतं कोरोना साथीमधून अर्थव्यवस्थेला वर येण्यात मदत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या सरकारच्या दृष्टिकोणाचा पाया स्थानिक उत्पादनांच्या खरेदीत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम मिश्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे